वाराणसीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच बिहारमधल्या पाटणासाहिबमधून भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे शत्रूघ्न सिंन्हा यांचं भवितव्य उद्या मतदानयंत्रात बंद होईल याशिवाय कैंद्रिय मंत्री मनोज सिन्हा हरसिम्रत कौर बादल हरदीप सिंह पूरी यांच्यासारखे मातब्बर उमेदवार तसंच किरण खेर सनी देवल रवी किशन यांच्यासारखे अभिनेते या टप्प्यात आपलं नशिब आजमावत आहेत

हिंदी आणि इंग्रजी असं दोन भाषेत करण्यात येणार आहे

स्टूडिओमधून राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड आणि इतर वाहिन्यांवर देखील प्रसारित केला जाईल

आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगांनं भाजपाचे उमेदवार सनी देओल यांना नोटीस बजावली आहे निवडणूक प्रचाराची मुद्दत संपल्यानंतर पठाणकोट इथं जनसभेला संबोधित केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावली आहे आचार संहितेच्या अंमजबजावणीबाबत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करणा या बातम्यांची आयोगानं गंभीर दखल घेतली आहे अशा प्रकारच्या बातम्या अयोग्य असून या टाळता आल्या असत्या असंही आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगातले अधिकारी आणि कर्मचारी शेवटच्या टप्प्याच्या मतदानाच आणि मतमोजणीच्या तयारीत असतांना अशा प्रकारचं वृत प्रसारीत होण योग्य नाही असं आयोगानं आज नवी दिल्लीत सांगितलं मध्य प्रदेशात खांडवा लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार अरुण स्भाषचंद्र यादव यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे काँग्रेसच्या संभाव्य न्याय योजनेचे अर्ज यादव मतदारांना वाटत असल्याची तक्रार भाजपानं आयोगाकडे केली होती यादव यांनी चोवीस तासात या नोटीशीला उत्तर द्यावं असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे आसाममध्ये एन आर सी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेत नागरिकांचं नाव समाविष्ट करणं किंवा वगळयाबाबत निर्णय घेताना एखाद्या व्यक्तीला अवैध परदेशी नागरिक ठरवण्याबाबत परदेशी नागरिक न्यायाधिकरणानं दिलेला आदेश सरकारवरं बंधनकारक राहील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे हा निर्णय देतान सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं एनआरसी आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाच्या निर्णयांमधला फरक स्पष्ट केला जम्मू कश्मीरमधे आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन वेगवेगळया चकमकींमधे चार दहशतवादी ठार झाले प्लवामा जिल्ह्यात अवंतीपोरा भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार तर बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर भागात एक दहशतवादी ठार झाला या दहशतवाद्यांच्या मृतदेहांची आणि त्यांच्या दहशतवादी संघटनांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे अशी माहिती सुरक्षा दलानं दिली या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र आणि दारुगोळापण हस्तगत करण्यात आला अगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झालेली वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती म्हणून आज देशभरात साजरी केली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या निमिताने शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटलं आहे की अहिंसा शांती करुणा आणि मानवी सेवेची भगवान बुद्धांची शिकवण मानवी जीवनाला प्रभावित करणारी ठरली आहे त्यांची शिकवण वर्तमान काळातही जास्त अर्थपूर्ण ठरते असं ते म्हणाले

आणि त्यांचा अहिंसेचा संदेश मानव जातीला कायम प्रेरणा देत राहील असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सत्य शांती आणि प्रेम या व्रिग्णांचं मूर्तीमंत प्रतीक असलेले भगवान बुद्ध मानवजातीचे कायम प्रेरणास्रोत राहतील असा संदेश प्रधानमंत्र्यांनी दिला आहे उतराखंडात केदारपूरी इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विकास आणि पूनर्बांधणी कामांचा आढावा घेतला उतराखंड राज्याच्या दोन दिवसाच्या दौ यावर आज सकाळी डेहराडून इथं पोहचल्यानंतर ते केदारनाथ मंदिराकडे रवाना झाले आणि केदारनाथाचं दर्शन घेऊन त्यांनी पूजाअर्चा केली उद्या दिल्लीला परतण्यापूर्वी ते ब्रदीनाथाचंही दर्शन घेऊन पूजा करणार आहेत ही दोन्ही देवस्थानं भक्तांसाठी या महिन्यात उघडल्यानंतर चारधाम यात्रा जोरात सुरु आहेत चारधाममधल्या चारही देवस्थांनामधे आतापर्यंत सुमारे चार लाख यात्रेकरुंनी दर्शन घेतलं आहे संय्क्त् राष्ट्रांच्या वेगवेगळया शांततामोहीमांसाठी प्रवल्या जाण या पोलीस आणि सैन्य पथकांचा मोबदला त्या त्या देशांना देण्यासाठी संय्क्त राष्ट्रांकडून होत असलेल्या विलंबाबत भारतानं चिंता व्यक्त केली आहे या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांनी कठोर आत्मपरीक्षण करावं अशी सूचना संय्क्त् राष्ट्रातल्या भारताच्या स्थायी मोहीमेचे प्रथम सचीव महेश क्मार यांनी केली ते संय्क्त् राष्ट्रांच्या आर्थिक स्थितीत सुधारण या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते भारतालाही हा मोबदला मिळण्यात विलंब होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तामिळनाडूत क्डनक्लम इथल्या अणूऊर्जा विद्य्तनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मितीला आजपासून पुन्हा सुरुवात झाली

भारतान नेपाळच्या उदयपूर जिल्ह्यातल्या श्री नारद आदर्श शैक्षणिक संकुलाच्या नव्या पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे

नेपाळचे माजी शहरविकास मंत्री डॉ नारायण खाडका आणि भारतीय दूतावासाचे उपम्ख्य अधिकारी डॉ अजय कुमार यांच्याहस्ते आज या इमारतीचं उद्घाटन झालं य्रोपियन महासंघाच्या य्नियनच्या निवडणूकीच्या एकच दिवस आधी बाहेर आलेल्या एका स्टींग आॉपरेशनच्या पार्श्वभूमीवर आॉस्ट्रीयाचे व्हाईस चान्सलर हेन्झ खिश्चन स्ट्रॉचे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आपल्या प्रचारमोहिमेच्या मोबदल्यात एका बनावट रशियन कंपनीला सरकारी कंत्राट देण्याचं आश्वासन देणारी चित्रफित प्रसारित झाल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे चीनमधे नार्नींग इथं उद्यापासून सुदीरामन चषक या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेला स्रुवात होत असून भारतीय आव्हानाची मदार पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यावर आहे

या बारा संघाची विभागणी प्रत्येकी तीन अशा चार गटात करण्यात आली असून प्रत्येक गटातले पहिले दोन असे एकूण आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील

फ्रान्स मध्ये स्रू असलेल्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नेसप्रेसो टॅलेंट्स या विभागात सीड मदर या भारतीय चित्रपट निर्माते अच्युतानंद द्विवेदींच्या लघुपटानं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्थानिक बियाणं आणि पारंपरिक कृषी पद्धतीचा वापर करून यशस्वी शेती करणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे यांच्या वर आधारित सीड मदर हा तीन मिनिटांचा लघ्पट आहे नेसप्रेसो टॅलेंट या गटाची या वर्षीची संकल्पना वुई आर व्हॉट वुई ईट अर्थात आपण जसं खातो तसे असतो अशी आहे

त्यात न्यूझीलंडच्या जॉश मॉरीस यांच्या बाली मधल्या भातशेतीवर आधारीत सुबक या लघुपटाला पहिलं तर मेक्सिकन चित्रपट निर्माते मार्को सेलीस यांच्या रफो या लघुपटाला दुसरं पारितोषिक मिळालं नैऋत्य मोसमी पाऊस आज अंदमानात दाखल झाला हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून आज अंदमानात पोहोचला हा पाऊस घेऊन येणा या वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटं तसंच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्याचं जाहीर करण्यात आलं आहे